कारगिल विजय दिनानिमित देशाच्या पराक्रमी योदध्यांची माहिती घेण्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच देशवासियांना मन की बात दवारे आवाहन

कोविडसंदर्भातील नियमांच जनतेने पालन न न केल्यास नियमांची कठोरतेने अंमलबजावणी करणार नागप्रचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित करत होते आजच्या दिवशी देशवासियांनी कारगिल विजयात हातभार लावलेल्या वीरांच्या कथा अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचवाव्या

सैनिकांच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे क्ठलेही कृत्य न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं देशहिताच्या विरोधात असलेल्या अनेक गोष्टी समाज माध्यमांवर पसरविल्या जात आहेत या गोष्टी फॉरवर्ड करु नका प्रत्येक नागरिकाने कुठलीही कृती करण्यापूर्वी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केलं देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले

अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे त्यामूळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे सतत हात स्वच्छ करणे कोठेही न थूंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष दयावे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे आय्र्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे असेही ते म्हणाले आसाम बिहार यासारख्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वजण मिळून सामना करत आहेत या संकटाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसोबत सर्व देश असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं यावेळी विविध परीक्षांमध्ये चांगले गृण मिळविलेल्या देशभरातल्या तरुणाईशी त्यांनी संवाद साधला तसेच स्रिनामचे नवे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे अभिनंदन केले

आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले देशभर आज कारगिल विजय दिन साजरा होत आहे

कारगिल विजय दिवस म्हणजे सशस्त्र सेनेच्या निर्भय दृढनिश्चयाचं आणि असीम शौर्याचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे देश जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबियांच्या सदैव ऋणी आहे असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कारगिल योदध्यांना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिवादन केलं आहे तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी दिल्लीतल्या राष्ट्रीय युदध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रदधांजली अर्पण केली कारगिल विजय दिवस हा देशासाठी गौरव शौर्य आणि दृढ नेतृत्वाचे प्रतिक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्याचंबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही एका ट्विट संदेशादवारे शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे करगिल विजय दिनानिमित लेह मधील द्रास क्षेत्रात यूदध स्मारकावर ऍन्ड फ्यूरी चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हरविंदर सिंह यांनी आज हृतात्म्यांना आदरांजली अर्पण केली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी सेवाग्राम गीताई मंदिर मगन संग्रहालय एमगिरी आणि पवनार येथे विनोबा आश्रमाला भेट दिली पश्संवर्धन व द्ग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री स्नील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे राज्यपालांचे स्वागत करुन त्यांना जिल्ह्याची कोरोना विषयक परिस्थिती बाबत अवगत केले सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू आणि वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी सुदधा राज्यपालांचे सुत माळ देऊन स्वागत केले यावेळी राज्यपालांनी बापू कृटीची पाहणी केली अध्यक्ष प्रभू यांनी आश्रमाची संपूर्ण माहिती दिली

गांधीजींच्या रसोडा मध्ये त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला गीताई मंदिर येथे भेट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी कोरलेल्या शिळेवरील गीताई च्या अध्यायाची पाहणी केली तसेच जमनालाल बजाज यांचे संग्रहालय आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळी वेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची येथे दर्शविण्यात आलेली माहिती जाणून घेतली मगन संग्रहालयात त्यांनी खादी विक्री केंद्राला भेट देत खादीचे मार्केटिंग कसे करता याबाबत विचारणा सुदधा केली एमगिरी अर्थात महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थान मगनवाडी येथे विकसित केलेले ग्रामोपयोगी तंत्रज्ञान त्यांनी यावेळी समजून घेतले याचा प्रसार गावापर्यंत करण्याबाबत त्यांनी सुचना केल्या

गेल्या दहा वर्षातली ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं

पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचं विक्रमी पीक झालं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत आणि राज्यांतर्गत कापसाचे दर कमी होत गेले शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येव् नये याकरता राज्यात कापूस पणन महासंघाची निय्क्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली

सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली असंही सहकार मंत्र्यांनी सांगितले

एकाच दिवसांच बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

वर्षा गायकवाड यांनी केली आहे

गायकवाड यांनी दिली आहे कोरोनाच्या संकटाम्ळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे

बेरोजगार आणि उदयोजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते

त्याला संपूर्ण जिल्हयात प्रतिसाद मिळाला नागपरात दोन दिवसीय जनता कर्फ्य दरम्यान सिटी ऑपरेशन सेंटर तसेच महापालिकेची कंट्रोल रूम यादवारे नागप्रातील सर्व भागांवर लक्ष ठेवण्यात येत आहे प्रत्यक्ष बंदोबस्तासोबतच सीसीटीव्ही सर्वेलन्सच्या माध्यमातून संचारबंदीच्या उल्लंघनाच्या घटनावर सुदधा आमचा वॉच राहणार असल्याचं महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे कोरोना जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत अशी व्यवस्था राहणार आहे परंतु या जनता कर्फ्य्चा जास्त फायदा झाला नाही आणि नागरिकानी शासनाच्या कोविड महामारीसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर संदर नियमांची अंमलबजावणी अजून कठोरपणे करण्यात येईल असा इशारा सुद्धा आयुक्तांनी यावेळी दिला